उे लांबीचा चारपदरी राष्ट्रीय महामार्ग दशिला केला अर्पण जम्मू कश्मिरमधे पूंछ जिल्ह्यात पाकिस्ताननं आज पुन्हा एकदा युध्दबंदीचं केलं उल्लंघन रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वादासंदर्भातल्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं पाच सदस्यांच्या घटनापीठाची कली स्थापना खेलो डिया युवा क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला आजपासून पुण्यात होणार सुरूवात खुल्या प्रवर्गांतल्या आर्थिक दृष्टया मागास घटकांना सरकारी नोकरी आणि उच्चशिक्षण संस्थांमधत्रिक्तीसाठी दहा टक्क आरक्षण दय्याबाबतचं विधाक्रि आज राज्यसभेत सादर करण्यात आलं आहे

अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी मतदानाआधी सभात्याग कला सध्या अस्तित्वात असलस्था अनुसूचित जाती जमाती आणि त्रिर मागास वर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नसल्याचं गहलोत यांनी सांगितलं

कामकाज सुरु होताचा काही मिनि तच काँग्रेस सदस्यांनी विधेयकाला विरोध केला संपूर्ण ईशान्य भागात या विधेयकामुळे चिंतेचं वातावरण असल्याचं त्यांचं म्हणणं होतं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली लोकसभ कामकाज काल संस्थगित झालं

सोलापूरात आज ते जनसभेला संबोधित करत होते सबका साथ सबका विकास या तत्वाशी केंद्रसरकार बांधील असून सवर्ण गरीबांना आरक्षण दर्पारं विधाक्र मंजूर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त कलि आहे दग्तिच्या इतिहासातला हा महत्वाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहा त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सकाळी सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद चारपदरी राष्ट्रीय महामार्ग दशीला अर्पण केला

सोलापूर स्मार्ट सिटी परीसर विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणून पाणीपुरवठा सुधारणा आणि भुयारी गटार अशा एकत्रित प्रकल्पाची पायाभरणी त्यांच्या हस्तझिला जम्मू कश्मिरमधे पाकिस्ताननं आज नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा युध्दबदीच उल्लंघन केलं पूछ जिल्ह्यात पाकिस्तानी लष्करानं भारतीय लष्कराच्या चौक्या आणि नागरी क्षेत्राला लक्ष्य करत बेष्ट्रा गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला भारतीय सैन्यानंही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं सकाळी दहा वाजेपर्यंत चकमक चालू होती त्यात भारतीय लष्कराला कसलीही हानी पोचल्याचं वृत्त नाही रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदीमधल्या वादासंदर्भातल्या आयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं पाच सदस्यांच्या घटनापीठाची स्थापना कली आह जिरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई हखी घटनापीठाच खिध्यक्ष असतील न्यायमूर्ती एस

रामण्णा न्यायमूर्ती यु

ललित आणि न्यायमूर्ती डी

नवे दर तीन वर्षासाठी लागू राहतील मंत्रालयाद्वारे स्थापन केलेल्या आठव्या दर समितीच्या सूचनांच्या आधारे ही वाढ करण्यात आल्याचं सरकारी पत्रकात नमूद करण्यात आलं आहे वृत्तपत्र प्रकाशनातील गुंतवणूक तसंच अन्य खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन जाहीरात दर वाढवण्याची सूचना समितीनं केली होती या दरवाढीचा लाभ मध्यम आणि लहान वृत्तपत्रांना होणार आहे यामधे बहुतांश वृत्तपत्र प्रादेशिक भाषांमधली असतील

कर्ना क्रातल्या उत्तर कन्नडा जिल्ह्यातील हे सर्व मच्छिमार असून त्यांनी बोरींतून संयुक्त अमिरातीमधे प्रवेश केला होता

उत्तर कन्नडा जिल्हा प्रशासनानं परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहून दखल घेण्याची विनंती केली होती त्यानंतर रिाण सरकारनं त्यांची सु किंग केली आहे

दिल्लीतलं हेरॉल्ड हाऊस रिकामं करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध असोसिए डि जर्नल्सनं ही याचिका दाखल केली आहे खप्ती इंडिया युवा क्रीडा स्पर्धेला आजपासून पुण्यात सुरुवात होईल केंद्रीय क्रिडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज संध्याकाळी बालेवाडी धिल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडीओ संदेशाह्वारे संवाद साधणार आहेत

रोणमधल्या सिस्तान बलूचिस्तान प्रातांतील चबाहार बंदर लवकरच सुरु होईल अशी आशा भारतानं व्यक्त केली आहे भारताच्या दौऱ्यावर आलेले िजणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावेद जारिफ यांनी काल नवी दिल्ली िक्षे केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भे धेतली जारिफ यांच्यासह चाबहार बंदरासंदर्भात चांगली चर्चा झाली असून दोन्ही देशांकडून हे बंदर कार्यानिव्त होण्यासाठी अथक परिश्रम केले जात असल्याचं गडकरी यांनी सांगितलं अफगाणिस्तानमधल्या अंतर्गत राजकीय स्थैर्यासाठी आशिया खंडातल्या राष्ट्रांचं सहकार्य घेण्याच्या उद्देशानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अफगाणितस्तानातले विशेष दूत झाल्मय खलिलझाद लवकरच भारत भेरींवर येणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काल दूरध्वनीवरुन झालेल्या संभाषणात युद्धप्रस्त अफगणिस्तानच्या मुद्यावर चर्चा झाली त्यानंतर लगेचच खलिलझाद यांच्या दौ याची घोषणा करण्यात आली बिहार राज्य सरकारनं माजी मुख्यमंत्र्यांना बंगल्यांचं कायमस्वरुपी तत्वावर वाटप कल्या प्रकरणाची पटणा उच्च न्यायालयानं सु मोटो दखल घरिमी आहा प्रा संदर्भात मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती ए